राज्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाणही वाढतं असल्यानं अधिक व्यक्तींचं निदान होतं असं त्यावर सांगितलं जात

कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम मधल्या कस्तूरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं कालपासून कोविड प्लाइमा संकलन सुरू केले आहे नागपूर विभागातलं हे दुसरं केंद्र आहे

त्यामुळे रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण लवकर बरा होतो

शाळा टाळेबंदीच्या काळात अनेक शाळांची स्थीती बिकट झाली शाळा ओस पडल्या

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील टाकरवन जिल्हा परिषद शाळेनं मात्र या रिकाम्या वेळाचा सदूपयोग केला त्याचा हा वृत्तांत टाकरवनच्या शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर वाघमारे त्यांचे सहकारी आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुभाष आरबे यांनी शाळा बंद असलेल्या काळाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं टाळेबंदी आणि कोरोना प्रतिबंधाचेसर्व नियम पाळत शाळेत नियमित हजर राहून झाडं लावली वेगवेळ्या शोभेच्या फुलांच्या शोधून आणली लावल्यावर त्यांची निगा राखून जगवली रोजची साफसफाई सुरूच ठेवली शाळेच्या भिंती रंगवल्या त्यावर बोलकी चित्रं काढली एकप्रकारे शाळेचा कायापालटच केला त्यांच्या कामाचं आता ग्रामस्थांमधून कौत्क होतं आहे

सुंदर आणि निसर्गरम्य शाळा येणाऱ्या जाणार्यांवचं लक्ष वेधून घेत आहे पण अजून विद्यार्थ्यांचा किलबिलाट नाही

आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महाळंक पूणे स्वप्नाली मुंबईत पशुवैद्यकीचं शिक्षण घेणारीसिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातल्या दारिस्ते गावची स्वप्नाली गोपीनाथ सुतार लॉकडाऊनमुळे गावीच अडकली तिची ऑनलाईन लेक्वर्स सुरु झाली खरी पण द्र्गम भागातल्या तिच्या घरी मोबाईल रेंज सुद्धा नाही आपल्या जिद्दीने यावरसुद्धा स्वप्नालीनं कशी मात केली त्याची कहाणी सांगणारा हा वृत्तांत

थोड्या दिवसांनी तिचे ऑनलाईन वर्ग सुरु झाले पण दूर्गम भागात असलेल्या तिच्या घरात मोबाईलची रेंजच नसल्यान अभ्यासू स्वप्नालीचे ऑनलाईन वर्ग चुकू लागले जिद्दी स्वप्नालीने मोबाईल रेंज कुठे येईल याचा शोध घेतल्यावर तिला घरापासून दोन किलोमीटरवर उंच डोंगरावर रेंज मिळाली उन्हाळ्यात झाडाखाली स्वप्नालीचा ऑनलाईन अभ्यास सुरु झाला प्रसंगी सहा सहा तास एका जागेवर उभे राहाव लागत होत पावसाळ्यात तिच्या भावांनी त्याजागी तिला एक झोपडं बांधून दिल या झोपडीत सकाळी सात ते संध्याकाळी सहा यावेळेत स्वप्नाली सकाळी थियरी आणि दुपारी प्रॅक्टिकल ऑनलाईन शिकतेय घरच्या सर्वानीच तिच्या पशुवैद्यक होण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळ दिल्यान स्वप्नाली खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनलीय

त्याबाबतचा हा वृत्तांत समाजातील प्रत्येक घटक लॉकडाऊनमध्ये भरडला गेला अशाच भरडल्या गेलेल्या शिक्षकाची शिक्षकाची कथा घेऊन सोलापूरच्या कलावंतांनी लघूपट तयार केला आहे

सचिन जगताप यांनी त्याचं संकलन केलं सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कलाकार मंडळींनी एकत्र येत अवघ्या तेरा मिनिटांचा हा लघ्पट तयार केला आहे सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचं पालन करत दोन महिन्यांच्या तयारीनंतर हा लघूपट पूर्ण झाला आहे या लघूपटाच्या माध्यमातून कोरोनावर जनजागृतीही करण्यात आली आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचे सादरीकरण केलं जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू पूणे सायकल प्रवासी कोरोना संकटातही अमृतसर जिल्ह्यातल्या भूमा गावातले रहिवासी असलेले सरदार बरागसिंग हे एक महिन्याचा सायकल प्रवास करून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दर्शनासाठी उपस्थित झाले

अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून

त्यांनी गुरुद्वारा सचखंड आणि गुरूव्दारा लंगरसाहेबचे दर्शन घेतले वृद्धापकाळामुळे मला पुढे अशी यात्रा करणे कठिण दिसतं आहे तेव्हा ही माझी शेवटची सायकल यात्रा आहे मी सायकल वर संपूर्ण देशाची यात्रा केली आहे सर्व धर्मस्थळांचे दर्शन घेतले स्वस्थ राहण्याच्या उद्देशानं सायकल यात्रा घडत गेल्या

आता गुरुजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावी शेती करेन जर नशिबात पुढे दर्शन करण्याची संधी मिळाली तर एखाद्या वेळी ट्रक यात्रा जरूर करेन असं त्यांनी काल आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं या शेवटच्या यात्रेत बरागसिंघ यांच्या जवळील पैसे ही संपले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेडहून आनंद कल्याणकर यांच्यासह स्वाती महाळंक पुणे

या आजीबाईना दहा दिवसांच्या उपचारानंतर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे पोलीस अधीक्षक एस चैतन्य जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली रूग्णालय सांगली महापालिकेचं कोविड रुग्णालय कालपासून सुरू करण्यात आलं

अवघ्या सात दिवसात रुग्णालय उभ करण्यात आलं या अत्याध्निक रुग्णालयात सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत सांगलीचं सरकारी कोविड रुग्णालय अपुरं पडू लागल्यानं सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे जावं लागत होतं मात्र खासगी उपचारखर्च न परवडणारा होता आता महापालिकेच्या या रुग्णालयामुळे सांगली आणि मिरजेतल्या रुग्णांची सोय होणार आहे लंगर अहमदनगर मध्ये टाळेबंदी काळात गरजूंना दोन वेळचं जेवण प्रवणार्या ग्रु अर्जून सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीनं शहरातल्या नागरिकांसाठी काढावाटप उपक्रम सुरु करण्यात आला आहे शहरात कोरोनाचं संक्रमण झपाट्यानं वाढत असताना नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मालेगावचा युनानी मन्सूरी काढा आणि आयुर्वेदीय घटकांच मिश्रण असलेला काढा नागरिकांना मोफत वाटण्यात येत आहे

हे हॉस्पिटल मुदतीत सुरू होऊ न शकल्याने खासदार गिरीश बापट यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार